राज्यातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांतल्या लढतींचं चित्र स्पष्ट आशियातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी सूत गिरणी परभणी जिल्ह्यात साकारणार दिवाळीत प्रवाशांची एसटीला पसंती खाजगी गाड्यांकडे पाठ फिरवली आणि राज्यातील वीज ग्राहकांना टाळेबंदीतल्या वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा नाही

द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या परिषदेत सहभागी झाले होते रशियाच्या नेतृत्वाखाली दहशतवादाशी लढण्यासाठी ब्रिक्स देशांचे धोरण तयार करण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पुढच्या वर्षी ब्रिक्सचं नेतृत्व भारताकडे येणार आहे तेव्हा भारत हे धोरण पुढे नेईल अशी ग्वाही त्यांनी दिली

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं मोदी म्हणाले अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं राजनाथ जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या क्यू आर एस ए एम क्षेपणास्त्राच्या लागोपाठ दोन यशस्वी चाचण्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे

या क्षेपणास्त्राची आज आकाशातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी ओडिशातील चांदीपूर तळावरून घेण्यात आली या चाचणीत प्ण्यातल्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थेच्या पथकाचाही सहभाग होता

त्यामुळे या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे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

ऐक्या सर्व मतदारसंघातल्या राजकीय स्थितीबाबतचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकीतलं लढतींचं चित्र स्पष्ट होत असतानाच भाजपाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपनं शिरीष बोराळकर यांना दिली आहे त्यांची महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्याशी थेट लढत अपेक्षित आहे

पदवीधर मतदार संघात भाजपचे संग्राम देशम्ख यांच्यापूढे महाविकास आघाडीचे अरुण लाड जनता दलाचे शरद पाटील आणि मनसेच्या रुपाली पाटील यांचं कडवं आव्हान राहणार आहे रयत क्रांती संघटनेच्या एन

चौगूले यांनी माघार घेतल्यानं मात्र भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि भाजप प्रस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांचा सामना करावा लागणार आहे

मात्र भाजपाचे डॉक्टर नीतीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांच्यातच मुख्य लढत अपेक्षित आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

त्यावेळी नामांकन माघारीनंतर भाजपाचे अमरिश पटेल आणि कॉंग्रेसचे अभिजीत पाटील असे दोन उमेदवारच निवडणूक रिंगणात होते आधीचाच निवडणुक कार्यक्रम आता निवडणुक आयोग राबवणार असून या दोन उमेदवारांतच निवडणुक होणार आहे

आधी कॉंग्रेसमध्ये असलेले अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती नंतर भाजपात प्रवेश करून पटेल पुन्हा निवडणुक रिंगणात उतरले होते

या सूत गिरणीमुळं अनेक स्त्रियांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सुत गिरणीच्या अध्यक्षा डॉक्टर समप्रिया पाटील यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला

आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहेत संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहत्क आणि लघ्उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त काल गडकरी यांचं ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं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

या पार्श्वभूमीवर द्सऱ्या बाजूला खासगी बस गाड्यांकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं यंदाच्या दिवाळी सुटीच्या कालावधीतही एस टी ने आपल्या प्रवासी भाड्यात वाढ न करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच लाभदायक ठरल्याचंही यातून स्पष्ट झालं

इंटरनेट शहरांच्या तुलनेत गाव खेड्यांमध्ये इंटरनेटचा वापर अधिक गतीनं वाढतो आहे त्यामुळे यासंदर्भात तरी शहरी आणि ग्रामीण भागातली दरी कमी होते आहे या वृत्तांतातल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट व्हावं

इंटरनेट खेड्यापाड्यांतून पोहेचवण्यासाठी होत असलेले प्रयत्न सेवेत होत असलेली सुधारणा आणि ग्रामिण भागात तूलनेनं स्वस्तात उपलब्ध सलेला डाटा यामुळे इंटरनेटच्या ग्रामीण ग्राहकांची संख्या वाढते आहे

चार वर्षात देशातल्या इंटरनेट जोडण्यांची संख्या दप्पट झाली आहे

याबाबत जनजागृतीसाठी आजपासून संपूर्ण जगात प्रतिजैविक जागरूकता सप्ताह पाळण्यात येणार आहे प्ण्याल्या ससून रूग्णालयाचे उप अधिष्ठाता आणि स्क्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख राजेश कायकर्ते यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली

मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत बिलाबाबत विचार सुरू आहे ग्राहकांना दिलासा देऊ असं आधी सांगणाऱ्या उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल स्पष्ट केलं वीज वापरणारे हे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे महावितरणला वीज बाहेरुन विकत घ्यावी लागते विविध शुल्कही द्यावी लागतात बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत

ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले

टाळेबंदीच्या काळात वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा बिलं आली होती आता या बिलांमध्ये सवलत देणार नाही असे सांगून खोटे बोलणाऱ्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं भाजपानेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं आहे

रिफायनरी प्रकल्प कोकणचे भविष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला राजापूर तालुक्यातील रद्द केलेला शुद्धिकरण प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पुनर्विचार करावा अशी सूचना रत्नागिरी जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष बाळ माने यांनी केली आहे

मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे तो रद्द झाला गगनयान लार्सन अँड ट्रब्रो या भारतातील आघाडीच्या उद्योग समूहानं इस्त्रोला त्यांच्या गगनयान उड्डाण वाहनासाठी पहिलं हार्डवेयर बूस्टर सेगमेंट सुपूर्द केलं आहे

या समारंभाला इस्त्रो अध्यक्ष डॉ

सिवन उपस्थित होते

राष्ट्राला मिळालेली ही दिवाळीची भेट आहे अशी प्रतिक्रीया सिवन यांनी यावेळी व्यक्त केली

स्वच्छता नियोजन आणि कर्मचाऱ्यांना कोविड नियमांबाबतच्या स्चनांसंदर्भातलं प्रशिक्षण नीट व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानं मंदिर उघडण्याची घाई केली नाही